पंतप्रधानांनी आज लडाखमधील निमो इथे अचानक भेट दिल्यानंतर तेथील जवानांबरोबर त्यांनी संवाद साधला

शत्रू देशाने आमच्या सशस्त्र दलांचे बाहुबल आणि क्रोध अनुभवला आहे लडाख हा देशाचा मुकुट असून या भुमीने अनेक योद्धे देशाला दिले आहेत असेही ते म्हणाले दुर्बल असलेल्यांनी कधीही शांततेसाठी पुढाकार घेता कामा नये कारण शांततेसाठी धाडस हे पुर्वलक्षण असलं पाहिजे शांतता काळात अथवा महायुद्धाच्या काळातही जगाने आमच्या शूरांचा विजय आणि शांततेसाठीचे प्रयत्न पाहिले आहेत

केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या कार्यालयानं हि माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे

केंद्रीय मनृष्यबळ विका मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी एका ट्विटद्वारे ही माहिती दिली सरकारनं या परीक्षांसंदर्भात कालच एका तज्ञ समितीची स्थापना केली होती त्यांनी या परीक्षा लांबणीवर टाकण्याची शिफारस केली

समोर येत असलेली आकडेवारी खोटी नसून या महामारीवर अजूनही नियंत्रण मिळवता येऊ शकतं असं संघटनेचे आपत्कालीन संचालक मायकेल रायन यांनी जिनीवा इथं पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं

अनेक प्रयोगशाळा या प्रकारच्या चाचण्या प्रथमच करत असल्याने अशी अधिस्वीकृती घेण चांगलं आहे असं आय सी एम आर चे अतिरिक्त महासंचालक डॉक्टर जी

टोटेजा यांनी या संदर्भात लिहिलेल्या पत्रात म्हंटल आहे

इनामदार यांच्या खंडपीठाने हे नमूद केलं या प्रकरणी न्यायालयाचा हस्तक्षेप आवश्यक नसून महापालिका घेत असलेले उपाय असेच चालू ठेवावेत जेणेकरून सर्व नागरिकांचा सन्मान टिकून राहील तसंच त्यांना अनावश्यक जोखीम पत्करावी लागणार नाही असं खंडपीठाने पुढे म्हंटल आहे हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरुन ऐकत आहात कोरोना आणीबाणीच्या पार्श्वभूमीवरशेतकऱ्यांसाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या असल्याचं केंद्रीय कृषी विभागातर्फे सांगण्यात आलं आहे यंदाच्या खरीप हंगामासाठी पेरणीच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे

डाळी तेलबिया आणि ऊसाच्या पेरणी क्षेत्रातही गतवर्षीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे उद्या साजऱ्या होणाऱ्या आषाढी पौर्णिमेनिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविद राष्ट्रपती भवनातूनच धर्म चक्र दिनाचं उद्वाटन करणार आहेत त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी गौतम बुद्धांची शिकवण आणि त्यांनी दाखवलेल्या अष्ट मार्गांसंदर्भात दुरदृष्य माध्यमातून संवाद साधणार आहेत केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने अंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट संघातर्फे आषाढ पौर्णिमा हा दिवस धर्म चक्र दिवस म्हणून साजरा करण्यात येतो गौतम बुद्धांनी सारनाथ इथं त्यांच्या पाच शिष्यांना दिलेल्या पहिल्या उपदेशाचं स्मरण म्हणून हा दिवस पाळण्यात येतो आगामी बकरी ईद सणासाठी महाराष्ट्र सरकारने सरकारी कत्तलखान्यात आवश्यक ती व्यवस्था करावी अशी विनंती अखिल भारतीय जमैतुल कुरेश संघटनेनं केली आहे सुरु असलेल्या पावसाळा लक्षात घेता कत्तलखान्यात येणाऱ्या जनावरांसाठी शेड उभारणे तसंच ग्राहकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी सरकारने उपाययोजना कराव्यात अशी मागणी संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष इम्रान बाबू कुरेशी यांनी केली आहे